नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी केलं आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबत विधानसभेतही आज चर्चा झाली या चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात आज या विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसला तरीही राज्यातल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर यासंदर्भात खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साजरे करताना विषाणू संसर्गाबाबत काळजी घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कोणतंही राजकारण न करता सिंधुदुर्ग विकास योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं कोकणात पारपारिक मासेमारीला प्रोत्साहन आणि मदत करण्यात येत असून एलईडीवर बंदी घालण्याबाबत सरकार निर्णय घेत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहाराची फेरचौकशी केली जात असून दोषींविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती कामगार मंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिली सारंगवाडी साठवण तलाव निर्मितीकरता भू संपादन केलेल्या शेतक यांना येत्या तीन महिन्यात मोबदला देण्यात येईल असं मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं

महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केलं येत्या महिला दिनाच्या निमित्तानं विधानपरिषदेत आज महिलांच्या शाधत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण यासंदर्भातला ठराव उपसभापती नीलम गो हे यांनी विधानपरिषदेत मांडला या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली

टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी महिनाभरात धर्मशाळा बांधली जाईल असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं मुंबईत जलपर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनं नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम गतिमानतेनं सुरु आहे असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितलं

महाराष्ट्राला अंमली पदार्थांचा विळखा पडू देणार नाही अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्रोत्तराच्या तासात दिली अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहे असं त्यांनी सांगितलं

कांदा उत्पादकांकडून निर्यातबंदी उठवण्याची मागणी वारंवार होत आहे मात्र त्याबाबत निर्णय होत नसल्यामुळे कांद्याचे भाव घसरुन शेतक यांचं नुकसान होत आहे त्यामुळे याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी तसंच शेतक यांना हमी भाव द्यावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले धुळे नंदूरबार स्थानिक संस्था मतदार संघातून विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुकीची अधिसुचना आज जारी करण्यात आली

त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज अधिसूचना जाहिर केली आहे तसंच धूळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे माजी मंत्री अमरिश पटेल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिकामी झाली आहे सोलापूरचे भाजप खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी बेडा जंगम जातीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

त्यांनी सादर केलेलं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अमान्य केल्यानंतर अक्कलकोटच्या तहसीलदारांनी सोलापूरच्या न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरुन न्यायालयानं हा आदेश दिला होळी रंगपंचमीचा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी तुळजापूर तालुक्यातल्या संघाच्या महिला बचत गटानं पुढाकार घेतला आहे याबाबत आमच्या उस्मानाबादच्या वार्ताहरांनी अधिक माहिती दिली

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या ओम साईराम स्टील कारखान्यात लोखंड वितळण्याचा भट्टीत स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेत काही कामगार गंभीर भाजले असून त्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलवल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवलेला नसल्यानं या स्पर्धेसाठीच्या नियमानुसार साखळी फेरीत अ गटात अव्वल स्थान मिळवलेल्या भारताला अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला याआधी भारतानं कधीही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नव्हती

गडचिरोली जिल्ह्यात मालवाहू ऑटो आणि टिप्पर यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले

राज्यात काल दिवसभर हवामान कोरडं होत

येत्या दोन दिवसांत राज्यात हवामान कोरंड राहिल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे येत्या चोविस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता विभागानं व्यक्त केली आहे